त्यांचे कुटुंबीयही राज ठाकरे यांच्यासमवेत कार्यालयात हजर आहेत ईडीनं कोहीनूर मिल गैरव्यवहार प्रकरणी ठाकरे यांना नोटीस बजावून चौकशीसाठी इजर राहण्यास सांगितलं होतं

आयएनएक्स मीडिया गैर व्यवहारप्रकरणी माजी केंद्रिय मंत्री पी चिदंबरम यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे चिदंबरम यांची पाठराखण करणाऱ्या काँप्रेसच्या नेत्यांवर भाजपानं टीका केली आहे काँप्रेस नेते राहूल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा हे ज्याप्रकारे चिंदबरम यांची भलावण करत आहेत ते बघता त्यांच्या छत्रछायेखालीच आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट होतं असं भाजपा प्रवक्ते जी व्ही एल नरसिंह राव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं केंद्रीय अन्वेषण संस्था तसंच सक्त वसुली संचालनालय राजकीय आकसापोटी चिंदबरम यांची चौकशी करत असल्याचा आरोप राव यांनी यावेळी फेटाळला

दानवे यांनी आघाडीच्या बाबूराव कुलकर्णी यांचा दणदणीत पराभव केला

आघाडी एमआयएम आणि अपक्षांची लक्षणीय मतं त्यांनी आपल्याकडे खेचली त्यामुळे दानवे विक्रमी मतानं विजयी झाली

भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल या सामन्याचं समालोचन आकाशवाणीवरुन हिंदी आणि विजीतून प्रसारित होणार आहे एफएम रेनबो आणि विजर फ्रिक्वेन्सीजवरुन तसंच प्रसारभारती यूटयूब चॅनलवर हे ऐकता येईल गणेशोत्सवादरम्यानची प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं अनेक गाडयांच्या डब्यांची संख्या वाढवली आहे

नापिकीमुळे शेतकरी ीर्थिक अडचणीत असताना बँकेद्वारे अडवणूक केली जात ीहे

पालघर िंग एक दिवसीय पेन्शन अदालत तसंच कार्यशाळेचं येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ियोजन करण्यात िलं ीहे

भल्ला सध्या गृहमंत्रालयात विशेष कार्यअधिकारी म्हणून कार्यरत आहेत सध्या गृहसचिवपदी असलेले राजीव गाबा यांची कॅबिनेट सचिवपदी नियुक्ती झाली आहे

सांगली जिल्ह्यात आज दुपारपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसांन एकदमच जोर धरल्याचं दिसून येत आहे दरम्यान विदर्भात येत्या दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे